स्वरभास्कर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीला आजपासून सुरवात लोकसभा कामकाज तहकुब संसदेच्या दोन्ही सभागृहात काल विरोधकांनी कृषी कायद्यावरून गदारोळ केला मात्र लोकसभेचं कामकाज चार वेळा तहकूब करावं लागलं

परिणामी सभागृहाचं कामकाज तहकूब करावं लागलं राज्यसभेत काल विरोधी पक्षाच्या सदस्यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबाबत धन्यवाद व्यक्त करत अनेक सूचना मांडल्या विरोधी पक्षांनी कृषी कायदे मागं घेण्याची ही मागणी केली

व्यंकयया नायडू यांनी केली त्यानंतर शून्य काळात विविध मुद्द्यावर चर्चा झाली दरम्यान मोबाइल फोनचा वापर करून सभागृहातील कामकाज रेकॉर्ड करू नये असं आवाहन राज्यसभा अध्यक्ष एम वेकैया नायडू यांनी सर्व सदस्यांना केलं काही सभासद आपल्या मोबाईलवर असे चित्रीकरण करतात हे वारंवार लक्षात आल्याने त्यांनी सभासदांना सभागृहात मोबाईल फोनच्या वापरावरील बंदीची आठवण करून दिली रेकॉर्डिंग करणे आणि सोशल मीडियावर त्याचा प्रसार करणे म्हणजे विशेषाधिकाराचं उल्लंघन आणि सभागृहाचा अवमान आहे असं नायडू यांनी सांगितलं सभागृहातील सर्व सदस्यांनी अशा कृतींपासून दूर राहावे आणि त्याबाबत सावधगिरी बाळगावी असंही ते म्हणाले भारत संरक्षण बंगळूरूमध्ये कालपासून सुरू झालेल्या आशियामधल्या सर्वात मोठ्या हवाई प्रदर्शनात अर्थात एअरो शोमध्ये आज हिंद महासागर प्रदेशाच्या संरक्षण मंत्र्याची परिषद होणार आहे

या देशांचे संरक्षण मंत्री आणि संरक्षण सचिव या परिषदेत भाषण करणार आहेत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या भाषणानं परिषदेचा समारोप होईल भारतीय सागरी प्रदेशातील सुरक्षेसाठी नवीन तंत्रज्ञानाचं आदान प्रदान सागरी पर्यावरण संवर्धन आपत्ती निवारण अशा विविध मुद्द्यावर या वेळी चर्चा होणार आहे

दरम्यान एअरो शो चाच एक भाग म्हणून हवाई दलांच्या प्रमुखांची बैठक काल आयोजित करण्यात आली होती प्रगत तंत्रज्ञानामुळे गेल्या काही वर्षात युद्धनीतीत लक्षणीय बदल झाले आहेत संकटाच्या वेळी सर्वांनी एकत्रितपणे कृती करण्याची आता गरज आहे असं प्रतिपादन भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चिफ मार्शल आर के एस भदौरीया यांनी यावेळी केलेल्या भाषणात केलं

या शताब्दी समारंभाच्या मुख्य कार्यक्रमाचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे राज्याचे मुख्य मंत्री योगी आदित्यनाथ या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत चौरी चौरा येथील हुतात्मा स्मारकावर हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येईल

ही घटना आणि त्यातील स्वातंत्र्य वीरांचं योगदान तरुण वर्गाला कळावं यासाठी एका विशेष संकेत स्थळाचं अनावारण करण्यात आलं आहे

संस्थेतील मुख्य विषाणूतज्ञ डॉ शी झेन्गली यांच्याशी आपली खुली चर्चा होऊन काही मुख्य प्रश्नांची उत्तरे मिळवण्यात आली अशी माहिती चे निरीक्षक सदस्य डॉक्टर पीटर दास्झाक यांनी ट्विटर संदेशामार्फत कळवली आहे

या साठी एका विशेष कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे त्या त्या राज्य सरकारांनी घेतलेल्या निर्णयानुसार इयत्ता दहावी आणि बारावी करिता जवाहर नवोदय विद्यालये पुन्हा सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे

भीमसेन जोशी भारतीय अभिजात शास्त्रीय संगीत क्षेत्रात आपल्या अतुलनीय गान कर्तृत्वाने श्रोत्यांच्या मनात अढळ स्थान मिळवलेले स्वरभास्कर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीला आजपासून सुरवात होत आहे या निमित्त आर्य संगीत प्रसारक मंडळानं येत्या शनिवारी आणि रविवारी महाराष्ट्रात पुणे इथल्या गणेश कला क्रीडा मंच इथं अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे दोन दिवसांच्या या कार्यक्रमात पंडितजींच्या आठवणींना उजाळा दिला जाणार आहे शास्त्रीय संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकारांचा यात सहभाग असेल असं आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी सांगितलं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार भारतीय संस्कृती संबंध परिषदेचे अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे आणि पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ उद्घाटन समारंभात सहभागी होणार आहेत म्हाडा अभय योजना महाराष्ट्र गृह आणि क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडाने संक्रमण शिबिरात राहात असलेल्या भाडेकरूंसाठी अभय योजना जाहीर केली आहे या योजनेची दोन टप्प्यात अंमलबजावणी करण्यात येणार आहे

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्निर्माण मंडळाचे अध्यक्ष विनोद घोसाळकर यांनी हि माहिती दिली

हवामान एक नजर देशातील प्रमुख शहरांच्या आजच्या हवामानावर राजधानी दिल्लीत आज गारांसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे मुंबईत आणि चेन्नई मध्ये हवामान अंशतः ढगाळ असेल हिमाचल प्रदेशात पुढील दोन दिवस पाउस अथवा हलकी बर्फ वृष्टी होऊ शकते असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे